सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मारूक वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सु्रक्षित अंतर राखा

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्यानंच राज्यासमोर आर्थिक चणचण असतानाही मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्यानं राज्यात लसीकरण सुरु आहे

हा देशात विक्रम आहे लसींच्या पुरवठ्यानुसार नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल सीरम आणि भारत बायोटेक यांच्याशी चर्चा करून पाठपुराव्यानं आधिकाधिक लस उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं लसीकरण कार्यक्रमाचं नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली आहे

या दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

गेल्या वर्षी कोरोना उद्रेक सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या काळात एका दिवसात आढळलेली कोरोनाबाधीतांची ही सर्वाधिक संख्या आहे

एका दिवसातील मृत्युंचीही ही सर्वाधिक संख्या आहे

वाहन नोंदणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतर केल्यानंतर वाहनांची नोंदणी पून्हा करणं अधिक सोयीचं व्हावं म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयानं मसूदा नियमांची एक अधिसूचना जारी केली आहे सरकारनं वाहनांच्या नोंदणीसंदर्भात नागरिक केंद्रित अनेक उपाय आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सुविधा केल्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे वाहन नोंदणी प्रक्रियेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याकडे अधिक लक्ष देण आवश्यक आहे

अशावेळी योगसाधना अत्यंत प्रभावी उपाय ठरत आहे त्यामुळं लोकांना घरबसल्या योगाभ्यास करता यावा या उद्देशानं आयूष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेनं ऑनलाइन योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे ऐकूया याविषयी अधिक माहिती

तर शेवटचा दोन दिवसांच्या टप्प्यात दरोज सहा तासांचे प्रशिक्षण दिलं जातं

आंतरराष्ट्रीय योग दिन दोन महिन्यांवरच आल्यानं सकारात्मकता निर्माण करणाऱ्या योगाचा संपूर्ण जगभरात प्रसार करण्यासाठी ऑनलाइन योग प्रशिक्षण अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे

बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत दोन लाख तीन हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे तसंच मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर पुणे नागपूर इथं बांधकाम कामगारांना माध्यान्ह आणि रात्रीचं भोजन वितरित करण्यात येत आहे त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं आहे

जिल्ह्यातील पुरंदर बारामतीसह टंचाईग्रस्त भागात दर वर्षी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो

त्यामुळं ऐन कोरोना प्राद्भावाच्या काळातही जलसंधारणाची कामं सुरुच राहिली सध्या त्यातील अनेक कामं अंतिम टप्प्यात असून यंदाच्या पावसाळ्यात या गावांमधील नाले आणि विहिरी काठोकाठ भरतील आणि या गावांना यंदा टँकरची गरज भासणार नाही तसंच नंतरच्या काळात ही गावे पूर्णपणे टँकरमुक्त झालेली असतील असं मनरेगाच्या जिल्हास्तरीय अधिकारी स्नेहा देव यांनी सांगितलं ठाणे आग मुंब्रा कौसा भागातील प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयाला काल पहाटे लागलेल्या भीषण आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे इथं सतरा रुग्ण उपचार घेत होते आग लागल्याचं आढळताच तत्काळ इथल्या रुग्णाना इतरत्र हलवण्यात आलं मात्र त्या दरम्यान श्वास गुदमरल्यानं या चार जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे हे रुग्णालय कोविड रुग्णांचे नव्हते ज्यांना कोविड सदृश लक्षणे दिसताच पण कोविड झालेला नाही अशा रुग्णांना या रुग्णालयात दाखल करण्यात येत होते प्राथमिक पाहणीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे

फाळके यांच्यावरील पाच चित्रपट यात दाखवण्यात येतील त्यामध्ये ड्रीम टेक्स विंग्ज फाळके चिल्ड्रेन द पी प्लांट लिगॅसी ट्रेसिंग फाळके आणि रंगभूमी या चित्रपटांचा समावेश आहे फिल्म्सडिवीजन डॉट ओआरजी आणि प्रभागाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर हे चित्रपट मोफत पाहता येतील नक्षलवादी ठार गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काल सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं आहे

त्यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला

यात दोन नक्षलवादी ठार झाले

मोठ्या घातपाताची त्यांची योजना होती या भागात नक्षलविरोधी शोधमोहिम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचं पोलीसांनी सांगितलं दरम्यान या दोन्ही नक्षलवाद्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली विनय नरोटे आणि विवेक नरोटे अशी त्यांची नावं असून या दोघांनी काही नागरिकांच्या हत्या केल्या होत्या

निधन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं काल कोरोनामुळं मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत युवक काँप्रेसपासून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या गायकवाड यांनी आमदारकीसह विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून तसंच खासदार म्हणून प्रदीर्घकाळ काम केलं होतं

एकनाथ गायकवाड यांच्या निधनानं जनसामान्यांचा कैवारी गेला आहे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे तर गायकवाड यांच्या निधनानं समाजकारण राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असं ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे असं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे एकनाथराव गायकवाड यांच्या निधनानं समाजातील वंचित उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायकवाड यांना आदरांजली अर्पण केली आहे क्रिकेट आय पी एल क्रिकेटमध्ये सनरायझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात चेन्नई संघानं सात गडी राखून हैद्राबाद संघावर विजय मिळवला

बलढाणा पाऊस ब्लडाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली जिल्ह्यातील काही तालुक्यात खरीप पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कामात मात्र या अवकाळी पावसाने खोळंबा झाला हवामान राज्याच्या सर्वच भागांमध्ये तुरळक ठिकाणी आजही पावसाच्या सरी अपेक्षित आहेत या दरम्यान जोरदार वारे वाहण्याची तसंच काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं